सुरुवातीला ही मर्यादा वीस लाख रुपये होती तर दीड कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना संयोजन योजनेचा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे या योजनेंतर्गत या व्यवसायांना केवळ एक टक्के कर भरावा लागत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले

जीएसटी च्या सर्व प्रक्रिया संगणकीकृत केल्या गेल्या आहेत

ई वे बिलांची संख्या वाढत आहे

परतावे भरणे आणि डिजिटल स्वाक्षरीद्वारे बाह्य पुरवठा विवरणपत्र भरण्याची अनिवार्यता शिथिल करण्यात आली आहे अस वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे

जेटली यांनी अथकपणे देशाची सेवा केली त्यांची विद्वत्ता कायद्याचं ज्ञान व्यवहारचातुर्य आणि लोकांना आपलंसं करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे अर्थमंत्रालयानंही जेटली यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती द्विटरसंदेशाद्वारे प्रकाशित केली आहे यात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा उल्लेख आहे

या रुग्णालयासाठी पीएम केअर्स फंड ट्रस्टकडून निधी देण्यात आला आहे मुजफ्फरपुरमधे ही याची प्रकारच्या रुग्णालयाच्या उभारणीच काम सुरु आहे बेहटा इथल्या रुग्णालयात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डी आर डी ओ च्या माध्यमातून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

सैन्यदलाच्या वैद्यकीय विभागाकडून याठिकाणी डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे

तर प्रवासी मजुरांच्या सेवेसाठी केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्यांना एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत

महाराष्ट्र कोरोना महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा नवीन कोरोना बाधितांच्यासंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे

कोरोना विषाणूचा त्यांच्या शरीरावर होणारा विपरीत परिणामही कमी प्रमाणात होतो

कॉंग्रेस काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनीच राहावं अशी विनंती कॉग्रेसच्या कार्यकारिणी समितीनं सोनिया गांधी यांना केली असून पक्षात आवश्यक ते बदल करून पक्षाचं बळकटीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली त्यानंतर महासचिव के सी वेणुगोपाल यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली पक्ष मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय सर सहमतीनं झाला असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं पक्षाचे अंतर्ग मुद्दे हे फक्त पक्षाच्या बैठकीतच उपस्थित करावेत त्याबाबत पक्षांच्या बैठकीत चर्चा व्हावी प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा होऊ नये याबाबत सर्व नेत्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला कार्यकारीणीनं सर्व नेत्यांना दिला असल्याच वेणुगोपाल म्हणाले माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह अशोक गहलोत कॅपटन अमरेंद्र सिंह भूपेश सिंह बघेल पी चिदंबरम ए के एन्टनी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ कॉग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते

या उत्पादनांच्या विकास प्रक्रियेत डी आर डी ओ या उद्योगांना मदत पुरवणार आहे या उपक्रमामुळे भारतीय संरक्षण उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने तंत्रज्ञान विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे डीआरडीओ आवश्यकतेनुसार या प्रणालींची रचना विकास आणि चाचणी करण्यासाठी उद्योगांना सहाय्य करणार आहे संशोधन आणि विकास संस्था सशस्व सेना आणि इतर सुरक्षा संस्थांद्वारे या यंत्रणेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास मदत होऊ शकणार आहे यामुळे डी आर डी ओ ला प्रगत तंत्रज्ञान प्रणालींची रचना आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल डी आर डी ओ च्या सहकार्यामुळे भारतीय उद्योग अधिक परिपक्व झाला असून तो आता स्वतःची प्रणाली विकसित करू शकणार आहे डी आर डी ओ च्या सध्याच्या उद्योग क्षेत्रात शस्त्रनिर्मितीसह इतर उद्योगांचे एक हजार आठशे लघुउद्योग आहेत संस्थेने यापूर्वीच उद्योगांना विकासाचे उत्पादक भागीदार म्हणून सामावून घेण्यासाठी विविध धोरणांच्या माध्यमातून मोठ पाऊल उचलले आहे या उद्योगांना संस्थेकडून नाममात्र किंमतीवर तंत्रज्ञान दिलं जात असून विनामूल्य स्वामित्व हक्क दिले जात आहेत

यासंदर्भातील अधिकृत अधिसूचनाही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे मुंबई परिवहन केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने आज मुंबईतल्या शहरी परिवहनाच्या तिसऱ्या प्रकल्पासाठी पाचशे दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली यामुळे परीवहनाची क्षमता सेवा गुणवत्ता आणि मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रणालीची सुरक्षा सुधारण्यास मदत होणार आहे यामुळे प्रवासाचा कालावधी आणि अपघातात घट होण्याची अपेक्षा आहे

इमारत पडली रायगड महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाड इथ काजळपुरा परिसरातली एक पाच मजली इमारत आज संध्याकाळी कोसळली

या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे ही इमारत फार जुनी नसूनही ती कोसळली मात्र ती नेमकी कशी कोसळली हे मात्र समजू शकले नाही

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं रमेशकुमार यांनी स्पष्ट केलं आहे

शस्त्रसंधी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर आज दुपारी तोफगोळ्यांचा मारा करत पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देविंदर आनंद यांनी दिली आहे तर याबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे गजरात पाऊस गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे